राज्यात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडी आणि आसाम जातीया पार्टी आणि रायजोर दल यांची आघाडी अशा तीन प्रमुख राजकीय आघाड्या आहेत पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रीपून बोरा आसाम गण परिषदेचे अध्यक्ष अतुल बोरा आणि रायजोर दलाचे अध्यक्ष अखिल गोगोई हे प्रमुख नेते रिंगणात आहेत

राज्यात तृणमूल कॉंग्रेस भाजप डावे पक्ष आणि कॉंग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत प्रत्येक मतदान केंद्रावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबरोबरच व्हीव्हीपॅट यंत्राचीही व्यवस्था निवडणूक आयोगानं केली आहे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर दीड हजार ऐवजी एक हजार मतदारांनाच परवानगी देण्यात आली आहे संसर्गग्रस्त किंवा विलगीकरणात असलेले वयाची ऐशी ओलांडलेले आणि दिव्यांग व्यक्तींना टपालाद्वारे मतदान करण्याची सूविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे प्रत्येक मतदान केंद्रावर कोरोना नियमांचं पालन अत्यावश्यक आहे मतदारांसाठी पिण्याचं पाणी आणि इतर आवश्यक स्विधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत पंतप्रधान आवाहन आसाम आणि पश्चिम बंगालमधल्या मतदारांनी विक्रमी मतदान करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे विशेषत युवा मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार अवश्य बजवावा असं मोदी म्हणाले

आसाम केरळ तमिळनाडू पश्चिम बंगाल आणि पुद्च्चेरी इथली विधानसभा निवडणूक आणि विविध राज्यातल्या पोटनिवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कलचाचणी घेऊन तिचे निकाल वर्तमानपत्रे वाहिन्या आणि इतर कोणत्याही माध्यमातून प्रसिद्ध करण्यास मनाई करण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे

यानुसार नाशवंत माल घेऊन जाणाऱ्या जहाजांना प्राधान्य दिलं जाणार आहे सुएझ कालवा वाहतुकीसाठी मोकळा झाल्यानंतर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि इतर काही बंदरांवर मोठ्या प्रमाणावर जहाजे येण्याची शक्यता आहे त्याम्ळ या संभाव्य परिस्थितीची तयारी करण्याची सूचना या बंदरांच्या प्रशासनाला देण्यात आल्याचं मंत्रालयानं सांगितलं

म्यानमामधल्या लष्करी राजवटीविरोधात जगभरातून अपेक्षेइतक्या तीव्रतेनं कारवाई होताना दिसत नाही या देशातली स्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत असल्याचं अँडूयू यांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे

युरोप आणि आफ्रिकेत झालेल्या वंशच्छेदाच्या घटनेच्या तुलनेत पाकिस्ताननं केलेल्या वंशच्छेदाची जागतिक पातळीवर दखल घेतली गेलेली नाही असा या निदर्शकांचा दावा असून तशी दखल घेतली जावी अशी मागणी त्यांनी केली यावेळी निदर्शकांनी पाकिस्तानच्या अत्याचारात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजलीही वाहिली

ताहता जिल्हयात ही दूर्घटना घडली रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीन्सार एका अज्ञात व्यक्तीने आपत्कालीन ब्रेक दाबल्यानं एक रेल्वेगाडी अचानक थांबली थोड्याच वेळात त्याचं मार्गावरून वेगानं येणाऱ्या दुसऱ्या गाडीची आधीच्या गाडीच्या पाठीमागील बाजूस धडक बसली गोयल भारत अमेरिके दरम्यान आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करणे आणि प्रलंबित मुद्द्यांवर सहकार्यासाठी चर्चा आणि संवाद प्रक्रिया स्रु करण्यावर सहमती झाली आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेचे नवनियुक्त व्यापार प्रतिनिधी दूत केथरीन टेई यांचे अभिनंदन करून त्यांच्याशी दृक श्राव्य पद्धतीने चर्चा केली त्या नंतर दिलेल्या निवेदनात गोयल यांनी ही माहिती दिली आहे भारत अमेरिका व्यापार धोरण मंच सुदूढ करण्या बरोबरच चालू वर्षात मंचाची मंत्रीस्तरीय बैठक आयोजित करण्यावर देखील या चर्चेत सहमती झाली मानवाधिकार आयोग राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राजस्थानच्या मुख्यसचिवांसह पोलीस महासंचालकांनाराज्यातल्या महिला उत्पिडा प्रकरणाच्या तक्रारी वाढल्याबद्दल विचारणा केली आहे

मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रमाद्वारे देश विदेशातील नागरिकांबरोबर संवाद साधणार आहेत

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार